सिडनी क्रिकेट कसोटीत विजयासाठी भारताची निकराची झूंज

या संदर्भात काल आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांची द्रदूश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली तंत्रज्ञान आणि माहिती व्यवस्थापनासंबंधीच्या विशेषाधिकार समितीचे प्रमुख राम सेवक शर्मा बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते

देशातली बाधितांची एकंदर संख्या एक कोटी चार लाख पन्नास हजार झाली आहे

बर्ड फ्ल्य् बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं बाधित राज्यांना तसंच केंद्रशासित प्रदेशांना पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत आत्तापर्यंत केरळ राजस्थान मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश हरियाणागुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांमध्ये या बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे महाराष्ट्रात मुंबई ठाणे दापोली बीड आणि परभणीमध्ये काही पक्षी मरण पावल्याचं समोर आलं आहे मात्र या पक्षांच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही राज्याचा पशू संवर्धन विभाग परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेऊन आहे त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी पड्र नये आणि अफवा पसरवू नयेत असं आवाहन राज्याचे पशू संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केलं आहे

बर्ड फ्लूच्या गेल्या वेळच्या साथीचा जबरदस्त फटका या उद्योगाला बसला होता यंदाही असा फटका बसण्याची शक्यता दिसू लागली आहे इथल्या उद्योगातून कोंबड्या आणि चिकनची विक्री कमी होत आहे यामुळे इथले क्क्क्टपालक सर्व खबरदारीच्या उपाययोजना करत आहे मात्र सध्या तरी कावळा आणि स्थलांतरीत पक्ष्यांमध्येच हा रोग आढळुन आल्याचं आणि भारतातल्या एकाही पोल्ट्री फार्ममध्ये हा विषाणू आढळला नसल्याचं व्यवसायिकांचं म्हणणं आहे लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी इथल्या केंद्रावरील कांही कोंबड्या अचानकपणे मरण पावल्याची माहिती मिळताच संपर्क मंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात चौकशी करून आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत

शालाबाह्य मुलं शोधून त्यांचं शिक्षण सुरू करणं विशेष मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणं आणि शिक्षणाबाबत जनजागृती करणं यांचा या नियमावलीत समावेश आहे

भंडारा म्ख्यमंत्री भंडाऱ्याच्या द्रदेवी घटनेची पुनरावृत्ती पुन्हा कुठेही होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिलं शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकाही निष्पाप जीवाचा बळी जाता कामा नये यासाठी सर्व रुग्णालयांचं फायर आणि इलेक्ट्रीकल ऑडीट सक्तीचे केलं जाणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी यावेळी केली विभागीय आयुक्त आणि मुंबई अग्निशमन विभाग प्रमुख पी

रहांगडाले यांचा समावेश असलेली एक समिती या प्रकरणाची चौकशी करणार असून चौकशीत कुठलीही कसर ठेवली जाणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असंही ठाकरे यांनी सांगितलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भंडारा इथल्या भोजापूर इथं जाऊन विधनाथ आणि दीपा बेहेरे या पिडित दाम्पत्याची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोल्हापुरात बोलताना तिथल्या रुग्णालयांचं फायर अॅडिट करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं सांगितलं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना याप्रकणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पीडितांना किमान दहा लाख रुपयांची सांत्वनपर आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे दरम्यान भंडाऱ्याचे भाजपा खासदार सुनिल मेंढे यांनी रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर आणि नर्स यांच्या निलंबनाची आणि प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे तर वंचित बह्जन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालय प्रमुख आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे रत्नागिरी भेट भंडारा जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयाला काल अचानक भेट दिली बालरुग्ण विभाग आणि इतर विभागांचं फायर ऑडिट झालं नसल्याचं त्यांच्या भेटीत स्पष्ट झालं याशिवाय रुग्णालयात इतरही अनेक त्रुटी असल्याचं यावेळी त्यांच्या निदर्शनाला आलं असून चार दिवसांत त्यात सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले य़ड़ावकर राज्यातल्या शासकीय दवाखान्यांच्या फायर ऑडिटसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काल गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्यविषयक सूविधांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

यांमध्ये पेंच राष्ट्रीय उद्यानातून जाणारा नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग तसंच गडचिरोली चंद्रपूर आणि चिमूर वडोदरा या महामार्गांवरच्या भुयारीमार्गांच्या बांधकामाचाही समावेश आहे असं जावडेकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे

तहसील कार्यालयामार्फत अनेक प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यातही येतात मात्र तलाठ्यांकडून दिले जाणारे दाखले हस्तलिखित देण्याची पद्धत आहे वाशिम तालुक्यातल्या केकतउमरा इथल्या नागरिकांना मात्र तलाठ्यांमार्फत दिले जाणारे दाखलेही ऑनलाईन मिळत आहेत ऐकुया अधिक वृत्तांत वाशिम तालुक्यातील केकतउमरा इथले तलाठी दत्तराव माळेकर यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून एक सॉप्टवेअर बनवलं आहे त्याद्वारे विद्यार्थांना लागणारे उत्पन्नाचे दाखले डिजीटल स्वरूपात वितरीत केले जातात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाचा दाखला अत्यावश्यक असतो अनेकदा तो वेळेवर मिळत नाही बाहेरगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांना या छोट्या कामासाठी गावाकडे परत यावं लागतं विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन हे नवीन सॉप्टवेअर विकसित करण्यात आलं आहे आत केकतउमऱ्याचे विदयार्थी मोबाईलद्वारे तलाठ्यांना उत्पनाच्या दाखल्याबाबत मागणी पाठवतात नंतर तलाठी त्यांना मोबाइलवर डिजीटल स्वाक्षरी असलेला उत्पन्नाचा दाखला पीडिएफ स्वरूपात पाठवतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची आणि पैशाचीही बचत होत आहे अशा प्रकारचा राज्यातला हा पहिलाच प्रयोग असल्याची माहिती तहसीलदार विजय साळवे यांनी दिली आकाशवाणीच्या बातम्यासाठी वाशिमहुन सुनील कांबळे यांच्यासह अंकिता आपटे पुणे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे या बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात एकनाथ शिंदे दिलीप वळसे पाटील अनिल परब यांच्यासह राज्य शासनाने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ उपस्थित राहणार आहेत मराठा समाज आणि शासकीय वकिलांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या पाच खाजगी वकिलांच्या समितीचे सदस्यदेखील या बैठकीत ऑनलाईन सहभागी होणार आहेत

विरोधक सुरक्षा राज्य सरकारनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात केली आहे या निर्णयावर विरोधी पक्षातल्या विविध नेत्यांकडून टीका होत आहे भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे आमची सुरक्षा काढली असली तरीही जनतेच्या हिताच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज आणखी धारदार होईल असं त्यांनी म्हटलं आहे पालखीमार्ग संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्वरू तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाच्या पुणे जिल्ह्यातील रुंदीकरण कामासाठीच्या भूसंपादनाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रारंभ केला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या आढावा बैठकीनंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली

जिल्हाधिकारी यांच्या अहवालानुसार अद्याप कोविडचा प्रादूर्भाव कायम असल्यामुळे परवानगी देणं शक्य नसल्याचं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संस्थानला कळवलं आहे कोकण महामार्ग कोकण रेल्वे आणि लवकरच चौपदरीकरण पूर्ण होणार असलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यांचा उपयोग कोकणातली उद्योजकता वाढीला लागण्यासाठी व्हायला हवा अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी काल रत्नागिरी इथं व्यक्त केली नर्सिंग महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते केरळमधल्या परिचारिका त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत

ही प्रशासकीय इमारत पिंपरी जवळील गांधीनगर किंवा हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या आरक्षित जागेवर उभी राहणार आहे सध्या महापालिकेची चार मजली इमारत आणि जागा कार्यालयांसाठी आणि वाहनतळासाठी अप्री पडत आहे तसंच नवीन प्रस्तावित प्रशासकीय इमारतीत इतर वाहनांसह हेलिपॅडची देखील व्यवस्था असेल आणि एकाच इमारतीत सर्व प्रशासकीय कार्यालयं असतील पुणे मेट्रो पूणे मेट्रोसाठी लागणाऱ्या रेल्वेच्या डब्यांचं कंत्राट कोलकाता इथल्या टिटागढ फिरेमा या कंपनीला देण्यात आलं आहे या डब्यांच्या प्रतिकृतीचं अनावरण काल या कंपनीमध्ये झालं या वेळी महामेट्रोचे अध्यक्ष दुर्गाशंकर मिश्रा व्यवस्थापकीय संचालक ब्रीजेश दीक्षित आणि संचालक सुनील माथूर उपस्थित होते

हे कोचेस अल्युमिनियम धातूच्या असून सध्या भारतात वापरल्या जाणाऱ्या इतर मेट्रो डब्यांच्या तुलनेत वजनाने सर्वात हलके आहेत

या तिघांपैकी दोघांना पोहता येत असल्याने ते पुलावर आले मात्र तिसऱ्याचा या अपघातात मृत्यू झाला आहे कळसूबाईला जाण्यासाठी हे तिघे अकोल्याच्या दिशेनं जात होते

क्रिकेट क्रीकइन्फो भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सिडनी इथं सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात विजयासाठी भारतीय संघ निकराचा प्रयत्न करत आहे सामन्याच्या शेवटच्या दिवशी आज उपहारापर्यंत भारताच्या

अद्याप

हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या चोवीस तासात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे

कोरोना संकटाशी सुरु असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार